मुलींची आणि कोकण विभागाची यंदाही आघाडी आणि यंदा पाऊसमान सरासरीच्या आसपास हवामान खात्याचा अंदाज मात्र मान्सून गोव्याच्या उंबरठ्यावर रेंगाळण्याची शक्यता राष्ट्रपती राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्र युवकांचे आदर्श आहेत देशातील शांतता आणि समृद्धीचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोबिंद यांनी काल पुण्यात केलं

या समारंभाला राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ऐकुया या विषयीचा अधिक वृतांत आमच्या प्रतिनिधींकडून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला तो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमुळे

सोहेल इस्लाम या कैंडेटने संचलनाचं नेतृत्व केलं संचलनाला सुरवात झाल्यावर चेतक हेलिकॉप्टर्सनी सलामी दिली राष्ट्रपती कोविंद यांनी संचलनाची पाहणी केली आणि देशाच्या सेवेत रुजू होणाऱ्या या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं या वर्षीचं राष्ट्रपती सुवर्ण पदक कॅडेट अक्षत राज यानं पटकावलं तर राष्ट्रपती रौप्य पदक सोहेल इस्लाम या कॅंडेटला मिळालं राष्ट्रपती कांस्य पदक अली अहमद चौधरी याला मिळालं

या शानदार सोहळ्याची शोभा वाढवली ती सुखोई या लढाऊ विमानाने संचलनाच्या उत्तरार्धात सुखोई विमानांनी हवाई सलामी दिली

पुणे महानगरपालिकेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाचं अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पुण्यातील साधू बासवानी इंटरनेशनल स्कूलचं उद्वाटनही राष्टपतींच्या झालं पुणे शहराला शिक्षणाची मोठी परंपरा आहे आणि हीच परंपरा पुढे नेण्याचं काम दादा जे पी वासवानी करत आहेत असे गौरबोद्वार त्यांनी यावेळी काढले

इंडोनेशियामध्ये जाकार्ता इथं भारतीय जनसमुदायाशी ते संवाद साधत होते जगातील मोजक्या खूल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होतो त्यामुळे स्पर्धात्मक निर्देशांकातही भारत दुसऱ्या स्थानावर असल्याचं त्यांनी नमूद केलं मोदी आता जकार्ताहून सिंगापूरकडे रवाना झाले आहेत

प्रधानमंत्री पिक विम्यासंदर्भात मंत्रालयातील आढावा बैठकीत ते बोलत होते पेरणीकरिता आवश्यक ते साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तर त्याचा त्यांना नक्कीच लाभ होईल

भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळं काल संबंधित मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आलं होतं

त्यानुसार विद्यापीठामधील पर्यावरण शास्त्र वातावरण आणि अवकाश शास्त्र भूशास्त्र अशा विविध विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन केंद्राच्या साधनस्रोतांचा फायदा मिळणार आहे

खरीप हंगामाच्या तोंडावर मंजूर झालेल्या पीक विम्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सोलापूर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बैंकेचं संचालक मंडळ राज्य शासनानं काल बरखास्त केलं रिझर्व बँकेच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली

थकीत कर्जात झालेली वाढ तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप आणि कारभारात सुधारणा करण्याची नाबार्डनं केलेली सूचना धाब्यावर बसवल्यामुळं ही कारवाई करण्यात आली संप बेतन वाढीच्या मागणीसाठी देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी कालपासून दोन दिवसांचा संप पुकारला आहे त्यामुळे ग्राहकांची मोठी अडचण होत आहे औनलाईन व्यवहार तसच खासगी बैंकांचे व्यवहार मात्र सुरळीत सुरू आहेत रबागिरी रव्यागिरी जिल्ह्यातल्या नियोजित नाणार तेलशुद्धिकरण प्रकल्पाच्या विरोधात काल महिलांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला राजापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातल्या प्रकल्पग्रस्त महिला मुलं आणि पुरुष मोर्चात सहभागी झाले होते नंदुरबार गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या तापी बुराई सिंचन प्रकल्पाचं काम तातडीने पूर्ण करुन शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसनेनेच्या नेतृत्वात काल नंदुरबार इथं शेतकऱ्यांनी जलसत्याग्रह आंदोलन केलं नंदुरबारच्या पुर्व भागासह दोंडाईचा परिसरासाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाचं काम काल आठ वर्षांपूर्वी सुरु होऊनही अजून पूर्ण झालेलं नाही नवी मंबई पनवेलच्या नवीन प्राप्ती कर भवनाचं उद्घाटन काल पुण्याचे मुख्य प्राप्ती कर आयुक्त विनोदानंद झा यांच्या हस्ते झालं यावेळी ठाणे आणि पनवेलच्या प्राप्ती कर विभागातील अधिकारी उपस्थित होते

त्याला ठाणे इथल्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे

अटक माणगाव तालुक्यातील वावे इथल्या दिया जाईलकर या मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दहा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे राजकीय वैमनस्यातून दिया जाईलकर हिचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती

मान्सून हवामानशास्त्र विभागानं काल यंदाच्या पावसाळयासाठीचा दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला

दरम्यान अरबी समुद्रावरील कमीदाबाच्या पट्टयामुळं मान्सून काल पश्चिम किनारपट्टीवर जोरदार आगेकूच करत संपूर्ण केरळ पादाक्रांत करून दक्षिण कर्नाटकासह कर्नाटकाच्या संपूर्ण किनारपट्टीवर सक्रीय झाला आहे गोव्याच्या उंबरळ्यावर आलेल्या मान्सूनची पश्चिम किनाऱ्यावरील आगेकूच आजपासून काहीशी मंदावेल कारण अरबी समुद्रावरचा कमी दाबाचा पट्टा आता ओसरतो आहे